यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी या उपक्रमाद्वारे समाजसेवेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच कौतुक केलं ते म्हणाले की सेवा कार्याला जीवनात अमुल्य महत्व आहे हेच महत्व जाणून घेऊन या योजनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा परिचय दिला आहे या निष्ठावान युवकांच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित आहे असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रीजीजू यावेळी उपस्थित होते

पीएम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य आणि व्यायाम प्रेमी जनतेशी संवाद साधला फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आजच्या वातावरणात आरोग्य आणि स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या प्राचीन जीवनशैलीत याचा अंतर्भाव आहे त्याकडे आता अधिक सजगतेनं लक्ष देण्याची गरज आहे शारिरीक तंदुरूस्तीला वयाचं बंधन नाही त्यामुळं सर्वच वयोगटातील व्यक्तिंनी तंदुरूस्ती कायम राखणे हा जीवनशैलीचा भाग बनवलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी यावेळी विविध क्षेत्रातील सात नामवंत व्यक्तिंशी संवाद साधून त्यांच्या तंदुरूस्ती विषयीचे अनुभव जाणून घेतले यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋतुजा दिवेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते

आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आले आहेत साडे तीन कोटी लोकांनी या मध्ये सहभाग घेतला आहे

पुणे जिल्ह्यातही असे काही दुर्गम भाग असून त्याव्यतिरिक्त ईशान्य भारतातील काही राज्यातही या उपकरणाची गरज भासणार आहे

कोरोना चाचणीसाठी वैद्यकीय परिषदेनं या उपकरणाच्या वापरला मे महिन्यातच मान्यता दिली आहे या उपकरणाचा आणखी एक फायदा म्हणजे नेहमीच्या पीसीआर चाचणीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा या चाचणीला कमी खर्च येतो पण या उपकरणाच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी अतिशय तज्ञ आणि प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं गडचिरोलीच्या जंगल भागात आणि आंध्र च्या किनारपट्टीवरील काही दुर्गम भागात यापूर्वीच या उपकरणाद्वारे कोरोनाच्या चाचण्या सुरु आहेत

हे बहुतांश पूल सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत त्यामुळ युद्धजन्य परिस्थितीत लष्कराच्या फौजा आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक करणं सुकर होणार आहे याचं कार्यक्रमात राजनाथसिंह यांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशमधील तवांग इथं नियोजित नेचीफू बोगद्याच्या कामाचे कोनशीला अनावरणही होणार आहे जावडेकर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या विरोधी पक्षांच्या कृतीवर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे राज्यसभेतील विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीमूळ संसदेच्या प्रतीष्टेला बाधा आल्याचा आरोपही त्यांनी केला विरोधीपक्ष सध्या सैरभैर झाला आहे असा आरोपही जावडेकर यांनी केला

कोलकाता येथील चित्रकार लावण्या नायडू यांनी हे डूडल साकारलं आहे

समुद्राच्या पातळीत होणारी ही वाढ सागर किनारी असणाऱ्या शहरांसाठी विनाशकारी ठरणार आहे त्यात मुबई पासून मियामीपर्यंतची अनेक शहरे तड्याख्यात सापडण्याचा धोका आहे असंही वैज्ञानिकानी म्हटलं आहे त्याचा लक्षावधी लोकांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे एका जर्नल मध्ये त्यांनी हे निष्कर्ष जाहीर केले आहेत फेसबुक फेसबुक ही सोशल मिडिया कंपनी आणि विविध जाहिरात कंपन्यांनी द्वेषमुलक पोस्टच्या संबंधातील व्याख्या निश्वित केली असून त्या संबंधी त्यांच्यात एक करार होऊन या प्रकाराला पायबंद घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे द्वेषमुलक पोस्ट मूळ अनेक जाहिरातदारांनी फेसबुकवर जाहिराती देण बंद केलं होत त्यावर त्यांनी याद्वारे मार्ग काढला आहे अमेरिका चीन अमेरीकेत वर्णद्वेष वाढत असल्याचा अपप्रचार करून अमेरिकेत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे असा आरोप अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पेओ यांनी केला आहे विस्कोन्सिन येथील एका कार्यक्रमात बोलताना त्त्यांनी हा आरोप केला ते म्हणाले की अमेरिकेत याविषयावरून अलीकडेच काही हिंसक प्रकार झाले होते अशाच प्रकारांना उत्तेजन देण्याचा चीनचा इरादा आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला